राज्यपाल मृद्ला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली सावंत यांच्यासोबत अन्य अकरा जणांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली यामध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तसंच पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळातल्या सर्व सदस्यांचा समावेश आहे सावंत यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी तसंच तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात लंडन शिल्या न्यायालयानं अटक वॉरंट बजावलं आहे सक्तवसुती संचालनालयानं मोदी याच्या प्रत्यार्पणाबाबत न्यायालयाला विनंती अर्ज केला होता त्यासंदर्भात न्यायालयानं हे वॉरंट बजावलं आहे तपाससंस्थेला याबाबतची माहिती देण्यात आली आहे नीरव मोदी याला लवकरच स्थानिक पोलीस अटक करण्याची शक्यता आहे मुंबईत झालेल्या पूल अपघात प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर कंपनीचा संचालक नीरजक्मार देसाई याला मुंबई पोलिसांनी काल अटक केली पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली पुलाच्या स्थितीची तपासणी करण्याच्या कामात निष्काळजीपणा झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप असल्याचं त्यांनी सांगितलं

भारताचा ज्यूडोपट् रुपेंदर कल्लू बनपागोल यानं काल सुवर्णपदक पटकावलं रुपेंदर चौथ्या स्थानावर राहिला महिला गटात संतोषी विजय कौठनकर हिनं चार रौप्य पदकं पटकावली जलतरण स्पर्धेत भारतानं एक कांस्य पदक पटकावलं टेबल टेनिसमधे भारताला चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळालं